त्यांनी पुणे अजनी पुणे हमसफर एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवून या रेल्वेच्या दौंड मनमाड भुसावळ बडनेरा मार्गक्रमणाची घोषणा केली सिकलसेलसारख्या आजारांवर संशोधन करणाऱ्या संस्थेचे उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी बटन दाबून केलं तसंच किनवट श्वें उभारण्यात आलेल्या एकलव्य निवासी शाळेचं उद्घाटनही करण्यात आलं महिला स्वयं सहाय्यता बचत समुहांना आवश्यक असणारा रिव्हॉलव्हिंग निधी एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी यावेळी केली धुळ्यात विविध विकास कामांचा प्रारंभ तसंच अनेक कामांची कोनशिला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बसवण्यात आली

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालयानं मिशेलच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत